विद्यासागर राव यांनी योग शिक्षकांना केलं आहे येत्या शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक योगदिनाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत एका योग प्रशिक्षण शिविराचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते संतुलित शरीर मन आणि स्वास्थासाठी योग हा उत्तम असल्यानं तणावमुक्त राहण्यासाठी सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये योगाचा समावेश करणं आवश्यक असल्याचंही राज्यपाल म्हणाले भाजपाचे कार्याध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते जे पी नङ्डा यांची नियूक्ती झाली आहे भाजपा संसदीय मंडळाच्या काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी थावरचंद गहलोत आणि पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते भाजपा सदस्य नोंदणी मोहीम आणि संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत नड्डा पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करतील राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊजेंचा वापर करण्यात येईल असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे काल मुंबईत सौरऊर्जे संदर्भात एका कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राज्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांनी पथदिव्यांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली पश्विम बंगालमधे आंदोलनकर्त्या कनिष्ट डॉक्टरांनी त्यांचा गेले आठवडाभर सुरु असलेला संप मागं घेतला आहे पश्विम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी आंदोलकांच्या प्रतिनिधींची काल बैठक झाली या बैठकीत त्यांच्या प्रशांविषयी चर्चा झाली या डॉक्टरांच्या सुरक्षेसह त्यांच्या बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केल्या

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल टॉंटन इथं झालेल्या सामन्यात बांगला देशानं वेस्ट इंडिजवर सात गडी राखून मात केली

आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार अहे